ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी जीपीएसच्या आधारे प्रणाली विकसित करण्याचे राज्य सरकारचे पोलिसांना निर्देश व्हॉईसकास्ट गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाला कालपासून प्रारभ झाला असून राज्यभरात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पसरलं आहे राज्यभरात गणेशोत्सवासाठी सुरक्षा व्यवस्थाही चोख आहे ऐकूया महाराष्ट्रातून आता जगभर पोहोचलेल्या या उत्सवाचा हा वृत्तांत गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात काल अख्खा महाराष्ट्र दुमदुमला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सुर्योदयापासून ते दुपारी पाऊणेतीनपर्यंत मूर्ती स्थापनेचा मुहूर्त होता त्याप्रमाणे पुण्यातले मानाचे पाचही गणपती मंडपात विराजमान झाले घराघरातूनही श्रीगणेशाचं आगमन वेळेत झालं प्रण्यासह अनेक शहरातून सार्वजनिक मंडळांच्या गजाननाच्या आगमन मिरवणुका मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत सुरूच होत्या मुंबईत विशालकाय गणपती तीन दिवस आधीच रविवारच्या सुटीचा मुहर्त साधत मंडपात दाखल झाले होते त्यांची प्राणप्रतिष्ठा काल झाली महाराष्ट्रासोबत हैदराबादेत गणेशोत्सवाची जूनी परपरा आहे पण हा खरा मराठमोळा उत्सव आता देशात सर्वत्रच नव्हे तर पार सातासमुद्रापार पोहोचला आहे दिल्लीसह विविध राज्यांतून या विद्येच्या दैवताची स्थापना झाल्याच्या बातम्या येत आहेतच पण अमेरिका इंग्लंड क्लिडा ऑस्ट्रेलियातूनही गणपतीबाप्पा विराजमान झालेत राज्यातल्या विविध शहरात गाव खेड्यात तिथल्या परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा होतो आहे तो साजरा करताना काही ठिकाणी सामाजिक भान ठेऊन पर्यावरणपूरक उपक्रमही राबवले जात आहेत विविध पक्षीय राजकीय नेते साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले मान्यवर आणि अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट कलाकारांकडेही गणराज विराजमान झाले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन आरती मेस्त्री गणपती आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांनी गणेशोत्सवाशी संबंधित बातम्या पाठवल्या आहेत लातूर शहरात लाल माती पासून तयार केलेल्या पर्यावरण पुरक गणेशाच्या पाचशे मुर्ती विकल्या गेल्या असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे तिथे नागरिकांनी पुजेचं साहित्य निर्माल्य रस्त्यावर न टाकता महापालिकेच्या घंटा गाडी सोबतच निर्माल्य गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यात एक गाव एक गणपती या नाशिक ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेअंतर्गत एक हजार गावात एकाच सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झाली आहे पुण्यात ढोलपथक आता दरवर्षीचीच झाली यंदा जालन्यातही ढोल पथकांच आगमन हे मिरवणुकीच मुख्य आकर्षण ठरलं डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हे कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं असल्याचं आमच्या तिथल्या वार्ताहरानं कळवलं आहे

धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीची पारंपरीक पध्दतीनं पालखीत टाळ मृदुगांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली रत्नागिरी तालुक्यात कर्ला आंबेशेत गावच्या तीनशे गणेशमूर्ती रत्नागिरीतून मिरवणुकीनं घरोघरी नेण्यात आल्या ढोल लेझीम आणि झांजांच्या पारपरिक वाद्यांच्या गजरात गेली बत्तीस वर्षं ही मिरवणूक निघत असून जिल्ह्यातली एकमेव आगमन मिरवणूक आहे जालना रायगड बुलडाणा यवतमाळ जळगाव इथेही गणेशोत्सव उत्साहात सुरू झाल्याचं आमच्या तिथल्या वार्ताहरांनी कळवलं आहे

पुणेफेस्टिवलच्या निमित्तान नामवताच्या कलाचा आविष्कार अनुभवायला मिळतो या फेस्टीवलच्या बाप्पाची प्रतिष्ठापनाही काल झाली

यंदा आठ दिग्गज कलावतांची जन्मशताब्दी आहे त्यानिभित्तानं आयोजित विशेष कार्यक्रम ही पुणे फेस्टीव्हलची खासियत राहील त्याबाबत अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधिकडून यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये दिवंगत कलावताच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मरण करणाऱ्या विशेष कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे ज्येष्ठ कवी ग

माडगूळकर ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक आणि अभिनेते पू

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचं प्रातिनिधिक सादरीकरण करणारा स्वरांजली हा कार्यक्रम आज उद्दाटन सोहळ्यातच सादर होणार आहे याच सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र नौशाद आणि जयदेव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ट्रीब्यूट ट्र बॉलीवूड म्युझिक लिजंडस् हा विशेष नृत्य संगीताचा कार्यक्रम सादर होईल उद्या स्नेहल भाटकर राम कदम आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोल्डन इरा ऑफ म्युझिक हा कार्यक्रम सादर होईल मंगळवारी सुरेल शताय्षी हा विशेष दृकश्राव्य कार्यक्रम सादर होईल

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून आरती मेस्त्री

चंद्राच्या दक्षिण ध्र्वाजवळ जाणार ते जगातल पहिलं चांद्रयान ठरेल असं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ

सिवन यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं

दरम्यान अवघड तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या गगनयान या पहिल्या भारतीय अंतराळ यानाची तयारी पूर्ण झाली असून ते झेपावण्यापूर्वी दोन मानव विरहित यानं अवकाशात सोडली जातील अशी माहितीही सिवन यांनी यावेळी दिली रंजन गोगोई देशाचे भावी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या निय्क्तिपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे रंजन गोगोई यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं आहे

ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिदक्षता प्रणाली ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन किंवा दुःखाच्या प्रसंगी तातडीनं मदत मिळावी यासाठी इंटरनेट आणि जीपीएसच्या आधारावर तत्काळ सुचना देणारी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश राज्य सरकारनं पोलिसांना दिले आहेत त्याच बरोबर प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत एकटं रहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी करुन सामाजिक कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत करण्यात यावी प्रत्येक जिल्हा जिल्हाधिकारी परिक्षेत्र आणि राज्य पोलीस मुख्यालयात नोडल अधिकारी नेमावा जो ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यास मदत करेल अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत

खामगावचे लाभार्थी सुखानंद निकाळजे यांची ही प्रतिक्रीया मी हृदयाचा रक्तदाबाचा मध्मेहाचा रुग्ण आहे माझ्या घरात माझे वडील माझी आई देखील रुग्ण आहेत केंद्रसरकारने खामगाव शहरामध्ये पतप्रधान योजनेच्याद्वारे जन औषधी सेवा सुरु केल्यापासून मी आपली औषधीत्यामधून घेत आहे येथधल औषधांची गुणवत्ता चांगली आहे किंमत सुध्दा कमी असल्यामुळे माझा खूप आर्थिक फायदा होत आहे बीड बीड जिल्हा सहकारी बस्कि घोटाळा आणि परळीच्या संत जगमित्र सुतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरणी न्यायालयीन प्रक्रीया सुरु झाली आहे अंबाजोगाई न्यायालयानं जगमित्र सुतगिरणी प्रकरणी तीन कोटी रुपयांची वसुली करण्याकरता धनंजय मुंडे यांनी मालमत्तांचे कोणतेहि व्यवहार पुढिल आदेश येई पर्यंत करू नयेत असे आदेश दिले आहेत दरम्यान अंबाजोगाई न्यायालयान दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे तसंच ही बँक बुडवण्यामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचाच हात होता असा आरोपही मुंडे यांनी केला अपघात नाशिक जिल्ह्यात नासर्डी नदीच्या पात्रात काल एकाच कुटुंबातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा शिवारात कपडे धुण्यासाठी या महिला गेल्या होत्या त्यावेळी एकीचा पाय घसरून ती बंधाऱ्यात बुडाली तिला वाचविण्यासाठी अन्य तिघींनी प्रयत्न करताना त्यांचाही या घटनेत मृत्यू झाला हवामान राज्याच्या अनेक भागात काल आकाश अंशत ढगाळ होत उद्या सकाळपर्यंतहीच परिस्थिती कायम राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच अध्येए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हड्लेवर नमस्कार